पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात उद्या परत पाठवणार भारताच्या राजकीय कुटनितीचा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता

देशासह नागप्रात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात सुखरूपपणे परत पाठवण्याचा निर्णय म्हणजे भारताच्या राजकीय कुटनितीचा विजय ठरला आहे भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना उद्या भारतात परत पाठवणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत केली दरम्यान भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं स्रखरूपपणे परत पाठवण्याची मागणी भारतानं काल केली होती दहशतवादी हल्ले करून शत्रू राष्ट्र भारताचा विकास थांबू पाहतो असून अशावेळी देशातील नागरिकांनी अशाप्रकारच्या दृष्ट कारवायांविरूद्ध खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरव्सिंगद्वारे संबोधित करताना सांगितलं भारत एक बनून जगेल एक बनून वाढेल एक बनून लढेल आणि एक बनूनच जिंकेल असं ते म्हणाले पंतप्रधान नरद्र मोर्दो यांच्या हस्ते आज नवी र्दिल्लो इथं शांती स्वरूप भटनागर प्रस्कार प्रदान करणार आले र्वज्ञान आर्गण तंत्रज्ञान र्वकासाला प्रोत्साहन देण्यासाठों तरूण शास्त्रज्ञ आर्माण र्आभयंत्यांना देण्यात येणारे हे अत्यंत प्रातष्ठेचे प्रस्कार आहेत पाच लाख रूपये रोख आर्गण प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारचं स्वरूप आहे प्रस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले काँ भारत हो जगातील सर्वात जलद गतीन वाढणारां अथव्यवस्था आहे

र्वमानासाठां जैव इंधनाचा वापर करणारा भारत हा जगातील र्वमवडक देशातील एक देश असल्याचं त्यांनी यावेळी र्आभमानानं सांगगतलं

यासंदभात काल सवपक्षीय बैठक बोलावण्यात आर्ला होती पोलांस महासंचालक मुंबई पोलांस आयुक्त यांच्याशी चचा करून हा र्मिणय घेण्यात आला

बीएलओंकडे नमुना क्र

ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी व्हो रामन यांनी रौर्तिक शास्त्रात केलेल्या रमन इफेक्ट या प्रभावी संशोधानाच्या स्मरणाथ हा र्दिवस र्विज्ञान र्दिवस म्हणून साजरा केला जातो उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सी व्हां

नागपूर इथं रामन र्वज्ञान कद्रातफ आज सकाळी र्विज्ञान दिंडी काढण्यात आलां

त्यानंतर सकाळी अकरा वाजता रामन र्विज्ञान कद्रात प्ण्याच्या डॉ

रामन स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं अभिनव र्वचारादवारे नव कल्पना जैव वैद्यकांय तंत्रज्ञानाचा प्रवास या विषयावर त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारा घेण्यात येणाऱ्या दहावीची परीक्षा उद्यापासून राज्यात सुरू होत आहे

परीक्षेसाठी नागपूर विभागाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे यावर्षी नव्या अभ्यासक्रमावर आधारलेली ही पहिलीच परीक्षा आहे परीक्षेदरम्यान कॉपीसारखे गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकं तयार करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवलं जाणार असल्याचं मंडळाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे महामेट्रोनं प्रवाशांना अडचणी येवू नये या दृष्टीनं सर्व सहब्रॅन्ड असलेल्या महाकार्डाची निर्मिती केली आहे

नागपूर महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहाय्यानं महामेट्रोनं हे कार्ड तयार केले असून महापौर नंदा जिचकार यांना प्रथम महाकार्ड महामेट्रोचे महाप्रबंधक ब्रिजेश दीक्षित यांनी प्रदान केलं यावेळी त्या म्हणाल्या व्हॉईस कास्ट एक छान महाकार्ड लॉन्च केलेलं आहे आणि ते आपल्या नागपूर शहरामध्ये विदिन द सिटी असं कॉमन मोबीलिटी कार्ड चालणाऱ आहे

महापौर म्हणून त्यांनी पहिलं कार्ड आज मला दिलं आहे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती महिला विभागातर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे

या पथदर्शी प्रकल्पात नागपुरातील पाच गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिमा उके यांनी पत्रपरिषदेत दिली शेतकरां हा कर्द्राबंद् मानून सरकारच्या प्रत्येक धोरणावर शेती क्षेत्राची छाप असते

या देशातील कृषी क्षेत्रालाच कद्र आर्ज्य सरकारचं प्राधान्य आहे असं प्रातपादन कद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहोर यांनी यवतमाळ इथं केलं

कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन र्मिशनचे अध्यक्ष र्मिशोर र्मितवारो तर प्रमुख र्जातथी म्हणून खासदार भावना गवळी उपस्थित होत्या